एच एफ एल

बी आय नं आज सात ठिकाणी छापे टाकले राणा याचं घर आणि त्याच्या मुंबईतल्या कार्यालयांमध्ये हे छापे टाकले असल्याचं सी बी आय च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

एच एफ एल ला अर्थसहाय्य करण्यासाठी कप्र यानं डी एच

एल चा प्रवर्तक कपील वाधवान याच्यासोबत घोटाळ्याचा कट रचला असा आरोप सी बी आय नं केला आहे

बी आय च्या प्रथम माहिती अहवालात म्हटलं आहे राणा कपूर येत्या अकरा मार्चपर्यंत सक्त वसूली संचालनालयाच्या कोठडीत आहे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून आणखी पंधरा जण मुंबई आणि पृण्यातल्या रुग्णालयांत वैदयकीय देखरेखीखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं

देशातल्या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनीआतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आज नोंदवली

कोरोना विषाणूचा संसर्ग तेलाच्या किंमतीत झालेली भली मोठी घसरण यस बँक घोटाळा आणि जगभरातल्या शेअर बाजारातली घसरण या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणींमुळे देशात पेट्रोल डिझेल स्वस्त झाले आहे

सरकारच्या कारभारावर अंक्श ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शश्वो क्बिनेट ची घोषणा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली

तसंच शष्ठो कबिनेट मध्ये काम करण्यासाठी पक्षाबाहेरच्या व्यक्तीनीही यावं असं आवाहन त्यांनी केलं देशात लाटेवर मतदान होत असल्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यालाही पराभूत व्हावं लागतं याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली तसंच पक्षाशी एकनिष्ट राहिलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले शिवसेनाप्रम्ख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या नियोजित स्मृतिवन तसंच स्मारक उभारणीच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे

या स्मारकाची कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून औरंगाबाद महापालिकेकडे तर नियंत्रक अधिकारी म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला

देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं राज्यात होळीच्या द्रसऱ्या दिवशी ध्ळवड साजरी केली जाते कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो

दरम्यान महाराष्ट्रातल्या नांदेड शहरातल्या विज्ञान महाविद्यालयात परिसरातला कचरा जमा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली

अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटात आदिवासींचा सर्वात मोठा सण होळी असून त्याची जोरदार तयारी स्रू आहे होळी पेटवल्यावर रात्रभर आदिवासी किनकी ढोलकी आणि बासरीच्या तालावर नाचत असतात नंतर नैसर्गिक रंग उधळून ध्रळवड साजरी केली जाते

दरवर्षी होळीनिमित मेळघाटातल्या चारा कोर या गावांमध्ये यात्राही भरली आहे नांदेड जिल्ह्यात सचखंड ग्रूद्वारात आज होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे अखंड ग्रूग्रंथ पठण करून सायंकाळी ग्रूद्वारात होळी पेटवली जाते

जालना शहरात आज ध्लिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीनं फ्लांची उधळण करत होळी साजरी केली नंदूरबार जिल्ह्यात होळी भोगऱ्या धडगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला भोगऱ्या बाजारात आदिवासी वाद्यांवर मिरवणूक काढून पारंपरिक पदधतीनं भोगऱ्या साजरा झाला

तारापूर इथल्या सध्याच्या केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नाही तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचं उल्लंघन होत असल्यानं मंडळानं सहा मार्चला ते बंद करायचे आदेश दिले होते मात्र सहाशे उद्योग बंद पडायचा धोका होता

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि शेअर बाजारात झालेली घसरण याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून आला

सौराष्ट्राच्या अवी बारोत आणि विश्वराज जडेजा यांनी अर्धशतकं झळकावली

वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव मंगरूळपीर तालुक्यात काही गावांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी आज सकाळपासून स्रू आहेत त्याम्ळे होळीच्या उत्साहावर पाणी पडले आहे काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकासाठी हा पाऊस नुकसान करणारा असल्याचं शेतकरी सांगतात